या बंदला राज्यात काही ठिकाणी हिसंक वळण लागले तर अन्य ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहारानी कळवलं आहे मुंबईत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला काही भागात दुकानं बंद आहेत कोल्हापूर जिल्ह्यात बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही सर्व नागरी व्यवहार सार्वजनिक वाहतूक शाळा महाविद्यालयं सुरळीतपणे सुरू आहेत संघटनेच्या वतीनं आज पोलिस बंदोबस्तात मोर्चा काढण्यात आला सातारा शहर आणि जिल्ह्यातही या बंदला फारसा प्रतिसाद दिसून आला नाही या ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत सांगली जिल्ह्यातल्या मिरज िं मात्र या बंदला हिंसक वळण लागलं आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा वाहतूक बंद पाडली वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नाशिक मध्ये या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला बहजन क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं शहरात मोर्चा काढण्यात येत आहे ठाणे शहरात परिसरातही बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी विस्कळीत झाली मुंबईत कांजूरमार्ग ध्वं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व्यापारी उद्योजक यांची शिखर संस्था असणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड डेस्ट्रीज या संस्थेनं यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये व्यापारी उद्योजक सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी आजच्या बंदपासून सुरू करण्यात आली

काल संध्याकाळी धुळ्याह्न निघालेली एसटी बस कळवणच्या दिशेनं जात असताना मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या रीक्षावर ही बस आदळली त्यानंतर बससह रीक्षा रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली जखमींवर देवळा ग्रामीण तसंच मालेगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळ करत आहे

आज विधीमंडळात विविध विभागांच्या सचिवांबरोबर पटोले यांनी बैठक घेतली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे आज रत्नागिरीत पर्यटन परिषद आयोजित केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिवसभर होणाऱ्या परिषदेत चर्चासत्र व्याख्यानं आणि परिसंवाद होणार आहेत या परिषदेमध्ये एग्रो टुरिझम आणि हेरिटेज टुरिझमवर चर्चा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली देशात जाती धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष निर्माण करण्याचं षडयंत्र हाणून पाडत हम भारत के लोग ही संकल्पना जपावी लागेल असं विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी श्वं काल जाहीर सभेत ते बोलत होते नांदेडच्या नानक साई फाउंडेशनच्या वतीनं दिले जाणारे श्री धनाजीराव घोडजकर राज्यस्तरीय दलितमित्र समाजभूषण पुरस्कार अकोल्याचे सामाजिक किर्तनकार सत्यपाल महाराज भटक्या विमुकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे आणि मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मधुकर गायकवाड यांना जाहीर झाले आहेत नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली पूणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरच्या किनी टोल नाक्यावर काल रात्री उशीरा पोलीस आणि एका गुंडटोळीच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली पोलिसांच्या गोळीबारात एक गूंड गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या वतीनं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या विविध समस्यांवर काल मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण माहिती जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ

काल झालेल्या अंतिम सामन्यात पंकजनं सौरव कोठारीचा पाच दोन असा पराभव केला